लष्करप्रमुख मनोज नरवणे यांना नेपाळ लष्कराचं मानद जनरलपद प्रदान

इटली परिषद पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीचे पंतप्रधान गुसेप काँते यांच्यात आज द्रदृश्य प्रणालीच्या माध्यमातून द्विपक्षीय परिषद होणार आहे दोन देशांमधील द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेणं हा या परिषदेचा उद्देश आहे याशिवाय विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर परस्परांची मते यावेळी जाणून घेतली जाणार आहेत

कोळसा मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव विनोदकुमार तिवारी आणि इंडोनेशियाच्या खाण आणि कोळसा विभागाचे संचालक जॉन्सन पाकपहान यांनी या बैठकीत सहभाग घेतला तिवारी यांनी भारतातील कोळसा क्षेत्राची माहिती देताना आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत या क्षेत्रात स्वयंपूर्णता आणण्यासाठी भारत करत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली धर्मेंद्र प्रधान पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तेल आणि पेट्रोलियम निर्यातदार देशांच्या म्हणजे ओपेक देशांच्या गटाला भारतात गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं आहे भारत आणि ओपेक गटादरम्यान काल चौथी उच्चस्तरीय बैठक काल झाली भविष्यात जागतिक पुरवठा साखळीचा महत्वाचा वाटा असण्याची शक्यता असलेल्या भारताला उत्पादन केंद्र बनवण्याचा सरकारचा प्रयत्न असून यासाठी सहकार्य करावं असं प्रधान म्हणाले कोरोना संसर्गाच्या परिस्थितीमुळे जगभरातील तेल आणि वायू क्षेत्रात होत असलेल्या मोठ्या बदलांकडं ओपेक गटानं लक्ष द्यावं आणि या क्षेत्रातील आव्हानांचा सामना एकत्रितपणे करावा अशी विनंती प्रधान यांनी यावेळी केली केवळ आर्थिक फायद्यावर आधारित जागतिकीकरणापेक्षा एकमेकांच्या गरजांवर आधारित मागणीवर आधारित जागतिकीकरणासाठी प्रयत्न करायला हवेत ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिकाही प्रधान यांनी बैठकीत सांगितली या बैठकीला भारतातील तेल आणि वायू क्षेत्रातल्या सार्वजनिक आणि खासगी कंपन्यांचे प्रमुखही उपस्थित होते बिहार निवडणूक बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी उद्या मतदान होत असून त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे

याठिकाणी अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली आहे वाल्मिकीनगर लोकसभा मतदारसंघातही उद्याच पोटनिवडणूक होत आहे या पोटनिवडणुकीत सात उमेदवार रिंगणात आहे कोहिमा फेरमतदान नागालँडमधील पुंग्रो किफिर विधानसभा मतदार संघातल्या दोन मतदान केंद्रांवर फेर मतदान घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला आहे येत्या शनिवारी हे मतदान होईल निवडणूक अधिकाऱ्यांनी दाखल केलेल्या अहवालाच्या आधारावर आणि परिस्थितीचा आढावा घेतल्यावर फेरमतदान घेण्याचा निर्णय घेतल्याचं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अभिजित सिन्हा यांनी प्रसिध्द केलेल्या पत्रकात म्हटलं आहे चीन काही आवश्यक कारणांसाठी भारतीय नागरिकांना चीनमध्ये जाता यावं किंवा तिथून भारतात येता यावं यासाठी चीननं परवानगी द्यावी म्हणून भारत चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या संपर्कात आहे

मात्र ही तात्पुरती बंदी असून त्यामध्ये आगामी काळात परिस्थितीनुरूप सुधारणा होईल असं भारतानं म्हटलं आहे सध्या मुदत सुरु असलेले भारतीय व्हिसा रद्दबातल करण्यात आले असले तरी पुढील काळासाठी व्हिसाची मागणी करणाऱ्या अर्जांवर बंदी घालण्यात आलेली नाही कोविड प्रतिबंधासाठी अशा प्रकारचा निर्णय फक्त भारताबाबत घेण्यात आलेला नसून जगातील इतर अनेक देशांबाबत असा निर्णय घेण्यात आल्याचं चीननं स्पष्ट केलं आहे यजीसी सचना देशातील विद्यापीठे आणि महाविद्यालये सुरू करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगानं म्हणजेच युजीसीनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत नव्या सूचनांनुसार प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील विद्यापीठे आणि महाविद्यालये संबंधित राज्य सरकारच्या अथवा केंद्रशासित प्रदेशांच्या सल्ल्यानं टप्प्या टप्प्यात उघडता येणार आहेत सुरक्षित अंतर पाळलं जावं यासाठी युजीसीनं सहा दिवसांचा आठवडा आणि वर्गांमध्ये विद्यार्थ्यांची कमी संख्या ठेवण्यास सांगितलं आहे संस्थेच्या गरजेनुसार दिवसातील शिकवण्याच्या तासांमध्ये वाढ करता येईल असंही सांगण्यात आलं आहे विद्यापीठ अथवा महाविद्यालय उघडण्यापूर्वी तो भाग शैक्षणिक संस्था सुरू करण्यासाठी सुरक्षित असल्याची राज्य सरकारकडून खात्री करून घ्यावी अशी सूचना युजीसीनं केली आहे

रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्विटरवर ही माहिती दिली आहे

रेल्वे पंजाब पंजाबमधल्या आंदोलनादरम्यान लोहमार्गांवर टाकण्यात आलेले अडथळे दूर केले जातील असं आश्वासन पंजाब सरकारनं दिलं असल्याची माहिती रेल्वे मंडळाचे अध्यक्ष व्ही

यादव यांनी काल पत्रकार परिषदेत दिली

पंजाबमधील काही भागांमध्ये सातत्याने रेल्वे रोखून धरल्यानं मालवाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून प्रवासी वाहतुकीलाही मोठा फटका बसला असल्याचं मंत्रालयानं सांगितलं आहे

शीतल निवास या अध्यक्षीय निवासस्थानी झालेल्या या विशेष कार्यक्रमाला नेपाळचे पंतप्रधान के

शर्मा ओळी भारताचे राजदूत विनय एम क्वात्रा आणि दोन्ही देशांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमानंतर जनरल नरवणे यांनी अध्यक्ष विद्यादेवी भंडारी यांची स्वतंत्रपणे भेट घेत दोन देशांमधील संबंध आणखी दृढ करण्याच्या मुद्द्यांवर चर्चा केली आपल्याला दिलेल्या सन्मानाबद्दलही त्यांनी अध्यक्षांचे आभार मानले एकमेकांच्या लष्कर प्रमुखांना मानद जनरल पद देण्याची प्रथा भारत आणि नेपाळमध्ये गेल्या सात दशकांपासून सुरू आहे दहशतवादी हल्ले जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात काल झालेल्या दोन दहशतवादी हल्ल्यांमध्ये एक नागरिक मृत्युमुखी पडला असून दुसरा गंभीररीत्या जखमी झाला आहे जखमी व्यक्तीचं नाव मोहम्मद अयुब अहंगर असून तो पाँझू जिल्ह्यातील अवंतीपोरा बस स्थानकाजवळील दुकानदार आहे उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल केलं असता तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं वाणपोरा इथं झालेल्या दुसऱ्या दहशतवादी हल्ल्यात मोहम्मद अस्लाम वाणी हा सुमोचालक जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत हल्ल्यांचा अधिक तपास सुरु आहे टेनिस पॅरीस मास्टर्स टेनिस स्पर्धेत भारताच्या रोहन बोपण्णा आणि ऑस्ट्रियाच्या ऑलिव्हर मराक यांच्या जोडीनं पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला या स्पर्धेसाठी या जोडीला कोणतेही मानांकन नाही

बोपण्णा मराक जोडीचा आज स्पर्धेत आठवं मानांकन असलेल्या एडवर्ड रॉजर व्हॅसेलीन आणि जुर्गन मेल्झर या जोडीशी सामना होणार आहे हवामान राजधानी दिल्लीत आज धुकं असण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे